राफेल विमान खरेदी प्रकरणी दाखल पुनर्विचार याचिकांवर विचार करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भात आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत संबंधित निर्णयाच्या प्नर्विचारासाठी न्यायाधीशांचं पीठात बदल करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे न्यायालयासमोर च्कीची माहिती देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी खटला चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी आणि विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी या याचिका दाखल केल्या आहेत न्यायालयानं त्या गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फेटाळल्या होत्या

दक्षिण कोरियाचे राष्टपती मून जे इन यांच्याशी पंतप्रधान आज विविध विषयांवर चर्चा करतील सिओल मधल्या भारतीय नागरिकांशीही पंतप्रधान चर्चा करतील या दौऱ्यात पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय सिओल शांतता प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आज साजरा होत आहे

भाषेचा घसरता स्तर हा संस्कृतीला नुकसानकारक ठरू शकतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच योग्य माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

जाधव यांच्या जबाबात मोडतोड करून त्या आधारे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं ही सजा सुनावल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव दीपक मित्तल यांनी न्यायालयाला सांगितलं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी मित्तल यांनी जाधव यांची बाजू मांडत त्यांची सुटका करून भारतात सुरक्षितरित्या परत पाठवण्याची विनंती केली

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज मुंबईत निधन झालं

मुंबईतल्या सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडील असलेले राजक्मार बडजात्या यांनी राजश्री प्रोडक्शन या आपल्या चित्रपट कंपनीच्या माध्यमातून नदिया के पार चितचोर मैने प्यार किया हम आपके है कौन हम साथ साथ है विवाह प्रेम रतन धन पायो आदी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली होती

बसच्या वाहक आणि चालकाला या बसमध्ये एक संशयास्पद पिशवी आढळल्यानंतर अलिबाग इथल्या बाँम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं सदरील बाँम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पगार आणि अनुदानासह इतर मागण्या पूर्ण करण्यावर अंमलबजावणी होईपर्यंत बारावी परीक्षेच्या कामकाजासह उत्तरपत्रिका तपासण्यावरही बहिष्काराचा इशारा विना अनुदानित उच्च माध्यमिकशाळा कृती समितीने दिला आहे